मुंबई ते घारापुरी रोप वे आणि मुंबई बंदरात अद्ययावत रुग्णालय बांधण्याच्या कामाच्या निविदा काढण्याचा शुभारभही गडकरी करतील मुंबई ते घाराप्री हा जगातला समुद्रावरचा सर्वाधिक लांबीचा रोप वे ठरेल काँग्रेस सरकारच्या काळात दिसून येणाऱ्या धोरण लकव्यानंतर आता प्रधानमंत्री मोदी यांनी सरकारच्या कार्यसंस्कृतीत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे पुण्यातले खासदार अनिल शिरोळे यांच्या प्रगती पुस्तकाच्या प्रसिद्धी समारंभात ते काल पुण्यात बोलत होते दूरसंवाद यंत्रणेमधे सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूनं सरकारने दूरसंवाद उत्पादनाच्या आणि उपकरणांच्या तपासणीची सुविधा बेंगळुरु इथं सुरु केली आहे केंद्रीय दूरसंवाद मंत्री मनोज सिन्हा यांनी काल नवी दिल्ली इथं या सुविधेचं उद्घाटन केलं

आयात केलेल्या उपकरणांसाठी देखील ही चाचणी सक्तीची असणार आहे

अंतिम फेरीत त्याचा सामना आज जपानच्या तोशीहीरो हसेगावा याच्याशी होईल नाशिक शहर वाहतूक पोलिसांनी काल दिवसभर हेल्मेट आणि सीट बेल्ट न वापरणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात तपासणी मोहीम राबविली

जळगाव जिल्ह्यात विदगाव जळगाव मार्गावर काल मोटार सायकल आणि ऍम्ब्यूलन्स ची टक्कर होऊन झालेल्या अपघातात दोन्ही मोटरसायकल स्वारांचा मृत्यू झाला मृतांची ओळख पटली असून पोलिसांनी एम्ब्युलन्स चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे